विमाननिर्मितीसाठी वित्तसहाय्य देशातूनच उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं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

विमानांची देखभाल द्रुस्ती आणि तपासणीचं काम देशातच व्हावं यावर सरकारचा भर आहे असं प्रभू यांनी सांगितलं नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेला आजपासून औरंगाबाद इथं प्रारंभ होत आहे थोङ्या वेळीनं म्हणजे अकरा वाजता केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत उदघाटन होणार आहे सूक्ष्म सिंचन आणि आधूनिक शेती असा या तीन दिवसांच्या परिषदेचा मुख्य विषय हा आहे

पुण्यात आयोजित खेलो ांडिया युवा क्रीडा स्पर्धेत कर्नाटकचा जलतरणपटू श्रीहरी नटराजनं सर्वाधिक म्हणजे सात सुवर्णपदक पटकावली आहेत त्याच्याखालोखाल कर्नाटकाच्याचं एस पी लिखीतनं पाच सुवर्णपदक पटकावली आहेत